दीपक म्हैसेकर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली या नियोजनाचाच एक भाग म्हणून मदत आणि पुनर्वसन कामात सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून सवलत मिळावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं ते म्हणाले सांगली आणि कोल्हाप्रमधील प्रामुळं ज्यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन ती राहण्यायोग्य राहिलेली नाहीत अशा घरातील कुटुंबाना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शासनातर्फे घरभाडं दिलं जाणार आहे विभागीय महसूल उपायुक्त प्रताप जाधव यांनी आज आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली या साठीचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला असून येत्या आठवडाभरात त्याचं वाटप होणार असल्याचं जाधव म्हणाले येत्या वर्षभरात ही घरं नव्यानं उभारण्याच्या दृष्टीनं कार्यवाही केली जाणार असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलं स्मार्ट सिटी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं राष्ट्रीय स्तरावर दोन स्मार्ट प्रकल्प प्रस्कार पटकावले आहेत स्मार्ट ई बस प्रकल्पाची निवड स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन या श्रेणीअंतर्गत करण्यात आली आहे तर पुणे महानगरपालिकेनं राबविलेल्या पीएमसी केअर प्रकल्पाची निवड स्मार्ट नागरिक सेवा या श्रेणीत करण्यात आली आहे

त्यामधून पूण्यातल्या या दोन प्रकल्पांची निवड झाली

पुणे शहराचं जीवनमान उंचावण्यासाठी यापूर्वीच स्मार्ट सिटीनं पावलं उचलली आहेत

राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे या वर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तीन वर्षांचा सायंकालीन वर्गांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी त्यासाठी प्रवेश घेऊ शकतील कमी वयात जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी या परीक्षांद्वारे केंद्र सरकारच्या उच्च पदांवर पोहोचावेत या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली रुवाभिमानी संघटना स्वाभिमानी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत जागांसाठी जास्त आग्रह धरणार नाही मत विभाजन टाळून यूतीचा पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिथून निवडणूक लढतील तिथून त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविणार असल्याचं शेट्टी यांनी पुन्हा जाहीर केलं मनसे आणि वंचित बहुजन विकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी व्हावे असे आवाहनही शेट्टी यांनी केले फुले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेली देशातली पहिली मुलींची शाळा जिथे सुरू झाली तो भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा यासाठी आज पुण्यात मशाल मोर्चा काढण्यात आला महात्मा फुलेंचं निवासस्थान असलेल्या समताभूमीतून या मोर्चाला सुरुवात झाली आणि बुधवार पेठेतील भिडेवाडा इथे मोर्चाचा समारोप करण्यात आला

पुणे विभागाच्या गोळीबार मैदान इथल्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने यापूर्वीच दर सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असं स्पष्ट केलं आहे या उपक्रमामुळे कंपनी मालक आणि कर्मचार्यांना त्यांचे पीएफ आणि पेन्शन संबंधीच्या दाव्यांचे निराकरण लवकर करता येईल

विवेक राजुरे आणि तन्मय पाटील यांनी चमकदार खेळ केला

उद्या दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे नमस्कार